कमी दर कमी चुकवेगिरी फक्त एक दर आणि नगण्य हस्तक्षेप हे जीएसटीचं यश असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्टिटरवर सांगितलं

लातूर तालुक्यतल्या मुरुड शहरासाठी शाक्षत पाणी पुरवठा योजना नसल्याने शिल्या नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती या शहरासाठी शाश्वत पाणी पुरवठा योजना व्हावी ही श्वल्या नागरीकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती आम्ही राममंदिर प्रश्नी गेली तीस वर्ष आंदोलन करत आहोत मात्र सध्या न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहोत कारण हा प्रश्न न्यायालयाच्या अखत्यारित आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी सांगितलं

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमाला चागला प्रतिसाद मिळत असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत

उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन नं करता चुकीच्या पद्धतीनं महापालिका कारवाई करीत असल्याचा आरोप याचिकेत केला होता मुंबई पुणे ट्वतगती मार्गावर काल रात्री एका कारनं कंटेनरला मागून जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत खोपोलीजवळ बोरघाटात हा अपघात झाला जखमींना नवी मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे ब्रिटनसाठी दोन महायुध्दात लढलेल्या भारतीय जवानांना सहाय्य पुरवणा या योजनांची माहिती ब्रिटन सरकारनं दिली आहे या महायुध्दांच्या काळात ब्रिटिश सशस्त्र दलांना मिळणारं निवृत्तीवेतन आणि अन्य लाभ या जवानांना अद्याप मिळालेले नाहीत भारतीय जवान तसंच राष्ट्रकुल देशांच्या जवानांवर झालेला हा अन्याय दूर करण्याची सरकारची ाडेछा असल्याचं ब्रिटनच्या आंतराष्ट्रीय विकास सचिव पेनी मोरडॉन्ट यांनी म्हटलं आहे

कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे

जम्मू काश्मीर मधल्या किश्तवाड जिल्ह्यात काल रात्री भाजपाचे प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांचे भाऊ अजित परिहार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली हल्लेखोरांना पकडण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरु असून पोलिसांनी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांच्या सल्लागाराशी संवाद साधून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला भाजपा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँप्रेस आणि नध्यमल कॉन्फरन्सनं या घटनेचा निषेध केला आहे